पंतप्रधान अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे देशात खासगी सार्वजनिक भागीदारीचं एक नवं युग सुरू होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला भारतीय युवकांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जगभरात नावलौकिक मिळवला आहे तसंच यश भारताला अंतराळ क्षेत्रातही मिळेल असं ते म्हणाले देशातील उद्योगपती स्टार्टअप्स आणि शिक्षण तज्ञांना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशानं तसंच या क्षेत्रातील उपक्रमांना चालना देण्यसाठी मोदी यांनी काल या मंडळींशी द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते देशाच्या अंतराळ कार्यक्रमांचा फायदा गरीबातल्या गरीब जनतेला व्हावा यासाठी नेमक्या उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले भारत लवकरच अंतराळ क्षेत्राशी निगडीत उपकरणं बनवणारा मोठा देश म्हणून उदयाला येईल आणि जगात स्पेस हब म्हणून ओळखला जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली पंतप्रधा गजराथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधील खावडा इथं भारत पाक सीमेलगत उभारण्यात येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासह विविध प्रकल्पांच भूमिपूजन होणार आहे सरहद डेअरीच्या दूध प्रक्रिया शीतकरण आणि पॅकिंग प्रकल्पाचं कोनशिला अनावरणही यावेळी होणार आहे

हा भाग सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या अधिपत्याखाली असून या भागात नागरिकांना जाण्यास मज्जाव आहे कच्छ जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या समुद्राचं पाणी पिण्याच्या पाण्यात रुपांतरीत करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे

या बैठकीत कोविड पश्वात सहकार्य आणखी दृढ करण्याबरोबरच द्विपक्षीय संबंधांच्या सर्व मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्यात येईल भारत आणि बंगला देश यांच्यादरम्यान नियमितपणे उच्चस्तरीय संपर्क असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे शेख हसीना गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारताच्या अधिकृत भेटीवर आल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात मुजीब बोर्शो च्या ऐतिहासिक प्रसंगी एक व्हिडीओ संदेश दिला होता कोविड महामारीच्या काळातही हे दोन्ही नेते नियमित संपर्कात होते

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि डॉमिनिक राब यांच्यात आज परस्पर हितसंबंधांच्या द्विपक्षीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर आणि शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांच्यासमवेतही राब चर्चा करणार आहेत गुरुवारी ते बंगळूरुमध्ये कर्नाटक चे मुख्यमंत्री यांचीही भेट घेणार आहेत

राब यांच्या भेटीमुळे ब्रेक्झीट नंतरच्या आणि कोविड पश्वात काळातील व्यापार संरक्षण हवामान स्थलातर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातली भागीदारी अधिक दृढ करण्याचा मार्ग मोकळा होईल लसीकरण व्यापक प्रमाणावर कोविड लशीकरण अभियान राबवण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

लसीकरणाच्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी कोविड वॅकसिन इंटेलीजंस नेटवर्क चा उपयोग करण्यात येणार असून पूर्व नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य क्रमानुसार लस दिली जाईल

एका जिल्ह्यात केवळ एका उत्पादकाकडून घेतलेल्या लशीचं वितरण करण्याची सूचना देण्यात आली आहे

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली काल शिमला इथं झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

सशक्त सुदृढ़ आणि समृद्ध भारताचा पाया रचणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचं कार्य देशाच्या एकता अखंडतेचं रक्षण करण्यासाठी सदैव प्रेरणा देत राहतील असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

रेल्वे भरतीची परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येईल

याच कालावधीत राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाकडून सुद्धा रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात येतील कोरोंना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे काटेकोर नियम पळण्याबाबत उमेदवारांना सूचना देण्यात आल्या असून यंत्रणांकडून आवश्यक खबरदारी धेण्यात येईल अशी माहिती रेल्वे भरती मंडळाने दिली आहे विधिमंडळ महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला काल मुंबईत सुरूवात झाली

विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्या सादर केल्या

नरसिंहा निधन ज्येष्ठ अंतराळतज्ञ प्रोफेसर रोडम नरसिंहा यांचं काल रात्री बंगळूरू इथल्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं

प्रोफेसर नरसिंहा यांनी राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळेचे संचालक म्हणून तसंच बंगळूरू इथल्या जवाहरलाल नेहरू आधूनिक वैज्ञानिक संशोधन केंद्राच्या अभियंता विभागाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार